ते इथल्या शेतीचा अभ्यास करणार आहेत

आता आमच्या इथे उद्योग येतील शिक्षण सुधारेल असं म्हणाले आमच्या मुलांना शिक्षण संस्थेत प्रवेशाला प्राधान्य द्या अशी त्यांची इतर राज्यांना विनंती आहे हे शेतकरी पुणे जिल्ह्यात शेती कशी करतात ते पाहणार आहेत त्यांनी काही शेती विषयक संस्थाना भेटही दिली तुमच्याकडे प्रत्येक पिकांबाबत काळजी षेण्याची प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा आहे तशी आमच्याकडे नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली गणेशोत्सवाच्या काळात आम्ही पुण्यात आलो आहे त्यामुळे आता आम्ही विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन बाप्पाचा आशीर्वाद घेऊनच परतू असं ते म्हणाले

शेतकऱ्यांनी आपली सफरचंदं बाजारात विकायला आणू नयेत असा इशारा दहशतवाद्यांनी दिला आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल हा खरेदीचा निर्णय जाहीर केला जम्मू काश्मीर जम्मू आणि काश्मीर राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या प्रक्रियेवर देखरेबीसाठी केंद्र सरकारनं तीन सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे माजी संरक्षण सचिव संजय मित्रा या समितीचे प्रमुख वसतील वसं पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी काल दिल्लीत सांगितलं

अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेतली केंद्र सरकारनं पायाभूत सुविधा प्रकल्पांतील गुंतवणूक वाढवण्यासाठी एका कृती दलाची स्थापना केली वसून त्याद्वारे सर्वाधिक गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणार आहे त्याकरता शंभर लाख कोटी रुपये निधी यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री मंदीच्या सावटामुळे आर्थिक वर्तुळात चिंता व्यक्त होताना आलेला फिच रेटिंग्ज या वित्तीय मानांकन संस्थेचा अहवाल दिलासादायक आहे

फिचनं भारताचं वित्तीय मानांकनही समाधानकारक स्थीर या श्रेणीत कायम ठेवलं याहे जागतिक बॅंक जागतिक बँकेच्या पथकानं काल सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली सांगली महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा योजना घरांची पडम्मड आणि नदीकाठच्या शेतीचं नुकसान याचीही त्यांनी पाहणी केली सांगली शहरातील काही भागात दरवर्षी नदीचे पाणी शिरते तिथल्या लोकांचं अन्यत्र पुनर्वसन कसं करता येईल याची त्यांनी माहिती घेतली या पथकाच्या दुसऱ्या गटानं ग्रामीण भागातील पूर बाघित ठिकाणांना भेट दिली यापुढे पूर आला तरी लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येईल हे त्यांनी जाणून घेतलं त्यांच्याबरोबर आलेला तज्ज्ञ गट आपला अहवाल जागतिक बँकेला सादर करणार आहे जागतिक बेंक या पथकानं कोल्हापूर जिल्ह्यात विविध पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या राघानगरी धरणांबरोबरच इचलकरंजी नृसिंहवाडी शिंगणापूर पाणीयोजना दुधाली वीज विद्युत केंद्र शिवाजी पूल राजाराम बंधारा धामणी प्रकल्प आदी ठिकाणांची पाहणी केली आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला सुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि आशायाई बेंकेसहित सुमारे वीस जणांच्या सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता

साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सहकारी साखर कारखानदार महासंघानेच या प्रकारची मागणी लावून धरली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाच्या उच्चस्तरीय मंत्रिगटाची बैठकदेखील अद्याप झालेली नाही या बैठकीतच गाळप हंगाम कघी सुरू करायचा याबद्दलचा निर्णय होत असतो रेल्वे रेल्वे स्थानकावर पाणी आणि शीतपेयांच्या बाटल्या आता कुठेही टाकू नका या रिकाम्या बाटल्या आता तुमच्या मोबाईलमध्ये टॉकटाईम भरू शकतील

आपल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या आता इकडे तिकडे टाकू नका या यंत्रांमध्ये टाका यंत्रावर असलेल्या डायलचा वापर करून आपला मोबाईल नंबर त्यात फिड करा मोबाईल रिचार्ज होईल रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनीच ही माहिती दिली आहे किती रुपयांचा रिचार्ज होणार हे मात्र त्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही

आज उद्वाटन समारंभानंतर फलटण इथून शुभारंभाची गाडी रवाना होईल उद्यापासून नियमित सेवा सुरू होणार असून या मार्गावर दोन डेमू गाड्या धावणार आहेत शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी काल दिल्लीत कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनीया गांधी यांची भेट घेतली राज्यातल्या विधानसभा निवडण्कीसाठीच्या जागावाटपाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे या दोन्ही पक्षांनी विघानसभा निवडण्का आघाडीनं लढवण्याचा निर्णय आधीच घेतला आहे जागावाटपाबाबत गेले काही दिवस अनेक बैठकाही झाल्या कालच्या पवार सोनिया बैठकीत त्याला अंतिम रूप देण्यात आलं असण्याची शक्यता आहे इकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नाईक हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे कूपाशंकर सिंह यांच्यासह इतर काही नेते आज भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे कृपाशंकर सिंह आणि उर्मिला मातोंडकर यांनी कालच काँग्रेसमधून आपले राजिनामे जाहीर केले

बो बो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं झाल्या मुलींच्या स्पर्धेत परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाचा संघ विजेता तर नारायणराव वाघमारे महाविद्यालयाचा महिला संघ उपविजेता ठरला मुलांमध्ये के

एम महाविद्यालय मानवत संघाने प्रथम तर संत जनाबाई महाविद्यालय गंगाबेडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला पूर भंडारा मध्यप्रदेशातील संजय सरोवराचं पाणी सोडण्यात आल्यानं वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ माली आहे कारधा इथल्या पुलावरून वैनगंगेचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली सिहोरा वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरुन बावनथडी नदीचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे

यामुळे धुळ्यासह नदी किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

त्यामुळं बारा मार्गांबरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी अद्याप कमी न झाल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये वस्वस्थता आहे हवामान गेल्या आठवड्यातील मुसळघारेनंतर पावसानं याता राज्यात उसंत घेतली याहे गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर वगळता अन्यत्र फारसा लक्षणीय पाऊस झाला नाही पुढील चोबीस तासातही अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वपेक्षित आहे